त्यांनी आज अमर नाथ शिवलिंगच दर्शन घेतलं तसंच या यात्रेच्या सुरक्षा विषयक उपाययोजनांचा आढावा घेतला या दौऱ्यात त्यांच्या समवेत सर सेनाध्यक्ष जनरल बिपीन रावत लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे हे देखील आहेत

राजस्थानमध्ये राजकीय रणधुमाळी आणि आरोप प्रत्यारोप सुरूच असून सरकार अस्थिर करण्यासाठी ध्वनिफीत प्रसारित झाल्याच्या प्रकरणावर आज भाजपाने आपली भूमिका मांडली संबधित ध्वनिफीत फोन टैपिंग करून प्रसारित केली होती का याची केंद्रीय अन्वेषण विभागा मार्फत चौकशी करण्याची मागणी भा ज पा ने केली आहे फोन टैपिंग झाले आहे किंवा नाही याचं उत्तर राज्य सरकारनं द्यावी अशी मागणी भा ज पा चे प्रवक्ता संबित पात्रा यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत केली संबंधित ध्वनिफित खरी असल्याचा दावा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलौत आणि अन्य नेते करत असले तरी प्राथमिक माहिती अहवालात याबाबत केवळ अंदाजच व्यक्त करण्यात आला आहे जर फोन टैपिंग केलं असेल तर त्यासाठीचे सर्व कायदेशीर नियम आणि कार्यपद्धती वापरली गेली होती का असा प्रश्नही पात्रा यांनी विचारला आहे राजस्थानामधील सध्याची राजकीय परिस्थिती ही कॉंग्रेस पक्षामधील अंतर्गत कलहामुळेच उद्भवली असल्याचा दावा पात्रा यांनी यावेळी केला

दरम्यान सर्वात रुग्ण बरे होण्याच्या संख्येत महाराष्ट्र अग्रेसर असून त्यापाठोपाठ तामिळनाडू आणि दिल्लीचा क्रमांक आहे

दरम्यान महाराष्ट्राचे माजी मुखमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना राज्यातल्या परिस्थितीबाबत माहिती दिली फडणवीस यांनी गेल्या काही दिवसात राज्याच्या विविध भागांचा दौरा करून कोरोना परिस्थितीची पाहणी केली होती

यादव यांनी दिली आहे मणिप्र मिझोराम नागालँड आणि मेघालय या राज्यात हे काम प्रगतीपथावर आहे

आजच्या नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत दक्षिण आफ्रिकेत प्रथमच लोकशाही पद्धतीने निवडून आलेले पहिले राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्या जयंती निमित्त दरवर्षी हा दिवस साजरा करण्यात येतो मंडेला यांनी मानवता समानता आणि स्वातंत्र्यासाठी केलेला संघर्ष जगभरातल्या अनेकांना प्रेरणादायक आहे असं जावडेकर यांनी म्हटलं आहे

विविध क्षेत्रांसाठी नाविन्यपूर्ण स्वदेशी एप बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्पर्धेची घोषणा केली आहे तेहेरिक ए तालिबान या संघटनेचा पाकिस्तानातील म्होरक्या नूर वली मेहसूद याला संयुक्त राष्ट्राने जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे अल् कायदा या दहशतवादी संघटनेच्या दहशतवादी कृत्यांमध्ये सहभाग तसंच त्यात मदत केल्यावरून हा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयामुळे मेहसूद याची मालमत्ता गोठवण्यात येणार असून त्याच्यावर प्रवास निर्बंध आणि शस्त्रबंदी लादण्यात आली आहे जम्मू काश्मीर मध्ये शोपियान जिल्ह्यातील आम्शिपोरा गावात आज पहाटे सुरक्षा दलं आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आलं या भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर शोपियान पोलीस सैन्य दल आणि सी आर पी एफ यांनी संयुक्त शोध मोहीम सुरु केली आम्शिपोरा गावातल्या एका फळबागेतील घरात हे दहशतवादी लपले होते

सरकार आणि अनेक सामाजिक संस्था बचाव आणि मदत कार्य करत आहेत कठीण काळात दलाई लामा यांच्या सारख्या व्यक्ती आणि संस्था एकजुटीने काम करत आहेत

भूकंपामुळे कोणतीही मोठी हानी झाले नसली तरी अनेक घरांना आणि इमारतींच्या भिंतींना तडे गेले असल्याचं सूत्रांनी कळवलं आहे